या प्रश्नी तातडीनं स्नावणी करण्याची गरज सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई न्यायमूर्ती दीपक ग्र्प्ता आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या पीठानं मान्य केली

देशातली जनता ईव्हीएम यंत्राबाबत साशंक असून याप्ढे निवडणूकीत कागदी मतपत्रिकांचा उपयोग करावा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे त्यांनी आज दिल्लीत म्ख्य निवडणूक आय्क्तांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते

रत्नागिरी जिल्ह्यातल्या तिवरे धरण दूर्घटनेतल्या मुतांच्या वारसांना राष्ट्रवादी काँग्रेस कल्याण निधीतून प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश आज देण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दर्घटना स्थळी भेट दिली त्यावेळी त्यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन विचारपूस केली आणि मदतीचे धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केले बाधित कुटुंबांना राज्य आणि केंद्र शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासनही पवार यांनी दिलं

महसूल विभागात अनागोंदी कारभार सूरु असल्याचा आरोप करत सांगलीत इस्लामपूर इथल्या प्रांत कार्यालयासमोर आज राष्ट्रवादी काँग्रेसनं ठिय्या आंदोलन केलं शाळा प्रवेशासाठी लागणारे सर्व दाखले उतारे आणि शेतकऱ्यांना लागणारी जमिनीची कागदपत्रे त्वरीत मिळावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं सरकारनं महसूल विभागात अनेक समस्या निर्माण केल्या असून विध्यार्थी आणि ग्रामस्थांची अडवणूक केली जात आहे असा आरोप जयंत पाटील यांनी केला विधानसभा निवडण्कीसंदर्भात मित्रपक्षा बरोबर चर्चा स्रू केली जाईल काँग्रेसमधले अंतर्गत निर्णय थांबले आहेत त्याम्ळे चर्चा स्रू नव्हती असंही जयंत पाटील यानी सांगितलं अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांच्या संदर्भातला अविश्वास ठराव आज सर्वसाधारण सभेत सर्व सदस्यांनी मंजूर केला माजी सैनिकाच्या शिक्षक पत्नीची बदली न केल्यानं जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे यांनी हा अविश्वास ठराव आणला होता सर्व गटनेत्यांनी माने यांच्या कारभाराबद्दल आक्षेप घेत त्यांच्यावर टीका केली शिवसेनेचे गटनेते अनिल कराळे यांनी ठराव दाखल केला होता तत्पूर्वी माने यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचा आदेश दिला असल्यानं आज ते उपस्थित नव्हते शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वजन कमी करण्यासंदर्भात नव्यानं दिशानिर्देश देण्याची आवश्यकता नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे यासंदर्भात दाखल याचिकेवर आज झालेल्या सुनावणीत मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग आणि न्यायमूर्ती एन एम जमादार यांच्या पीठानं शालेय विदयार्थ्याच्या दप्तरात अनावश्यक ओझं असल्याचं वाटत नाही असं नमूद केलं आमच्या वेळी प्स्तकं अधिक जाड होती मात्र जड दप्तरामुळे आम्हाला कोणताही त्रास झाला नाही आताची प्स्तकं तूलनेनं हलकी आहेत असं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं याचिकाकर्त्या स्वाती पाटील यांनी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर जाऊन शालेय अभ्यासक्रमाचा आढावा घ्यावा आणि काही आक्षेप असतील तर ते न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दयावेत अशी सूचना न्यायालयानं केली आहे

सलग तीन महिन्यांपासून या केंद्राची कामगिरी देशात सरस ठरली आहे

उर्वरित एक हजार पंचावन्न धरणांच्या बाबतीत किरकोळ देखभालीची गरज या अहवालातून वर्तवली आहे राज्यातल्या एक हजार तीनशे अड्डावन्न धरणांची पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर अशी वर्षातून दोनदा तपासणी होत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस होत आहे कोकणात काल अनेक भागात जोरदार पाऊस झाला त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग जिल्ह्यातल्या बहतांशी नद्यांना पूर आला आहे खेड ताल्क्यातल्या नांदिवलीचा एक रहिवासी प्राच्या पाण्यात वाहन गेल्यानं मरण पावला म्ंबई आणि परिसरात काल रात्रीपासून जोरदार पाऊस झाला गोवंडी भागात द्मजली घर कोसळून झालेल्या दूर्घटनेत आठ जण जखमी झाले पावसामुळे मुंबई विमानतळाच्या धावपद्दीवर पाणी साचल्यानं सुमारे वीस मिनिटांसाठी धावपद्दी बंद ठेवली होती या काळात म्ंबई विमानतळावर उतरणारी तीन विमानं जवळच्या विमानतळांकडे वळवण्यात आली मात्र कोणतंही विमान रद्द केलं नसल्याचं विमानतळ प्रशासनानं सांगितलं

गेल्या दोन दिवसातल्या जोरदार पावसाम्ळे जिल्ह्यातल्या इतर जलाशयांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे अहमदनगर जिल्ह्यातही आठवडाभरातल्या पावसाम्ळे भंडारदरा तसंच म्ळा धरण क्षेत्रातले लहानमोठे जलप्रकल्प ओसंडून वाहत आहेत

म्सळधार पावसामुळे वारणा धरणाच्या पाणी पातळीत दररोज सरासरी एक चौरस मीटरनं वाढ होत आहे पावसाम्ळे शिराळा पश्चिम भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे दरम्यान पाऊस स्रू झाल्याम्ळे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन बंद करण्यात आलं

अंगावर चिखल ओतण्याच्या कृतीमुळे अधिकाऱ्यांचं मनोबळ कमी होण्याची शक्यता टाळण्यासाठी यासंदर्भात कठोर कारवाई आवश्यक होती असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे आमदार नीतेश राणे यांनी न्कत्याच केलेल्या अशा कृत्याच्या अन्षंगानं ते आज बारामती इथं बोलत होते नीतेश राणे यांना या प्रकरणातून सोडवण्याची विनंती खासदार नारायण राणे यांनी केल्याचं पाटील यांनी सांगितलं मात्र नीतेश यांची कृती योग्य होती का असा प्रश्न आपण राणे यांना विचारल्याचं पाटील म्हणाले यासंदर्भात सामाजिक माध्यमांवर प्रसारित झालेल्या एका चित्रफितीच्या अनुषंगानं पाटील पत्रकारांशी बोलत होते औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी दरोडेखोरांच्या एका टोळीला जेरबंद केलं आहे या टोळीनं न्कताच सिल्लोड ताल्क्यात डोंगरगाव फाटा इथल्या तीन सुतगिरण्यांमध्ये दरोडा घातल्याचं कबूल केलं आहे हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव इथं महिलांनी आज नगरपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केलं

म्ंबई प्णे द्रतगती महामार्गावर उदया दोन तासाचा ब्लॉक घेतला जाणार आहे

गेल्या चोवीस तासात उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा तसंच विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे मध्य कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे